एक डिसेंबरला मतदान होणार असून मतमोजणी तीन डिसेंबरला होणार आहे दरम्यान या निवडणुकीसाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षानं दोन उमेदवार आज जाहीर केले औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सतीश चव्हाण यांना तर पूणे पदवीधर मतदारसंघातून अरुण लाड यांना उमेदवारी देण्यात आली आहे पक्षाचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी आज ट्विट संदेशाद्वारे ही माहिती दिली दरम्यान महाविकास आघाडीतले तीनही पक्ष सोबत असून पदवीधर मतदार संघाच्या पाचही जागा आम्ही जिंकू असा विश्वास काँग्रेस प्रदेशाध्यक्ष बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे नागपूर पदवीधर मतदार संघाचे काँग्रेसचे अधिकृत उमेदवार अभिजित वंजारी यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्याकरता थोरात ऊर्जा मंत्री नितीन राऊत आज उपस्थित होते त्यावेळी ते वार्ताहरांशी बोलत होते

यास गोवत्स द्वादशी असेही म्हणतात या दिवशी गोधनाची पूजा केली जाते

वाघबारस म्हणाजे वर्षभरात केलेले नवस फेडण्याचा दिवस असतो गावाच्या वेशीला वाघ्याच्या मंदिरात जाऊन पूजा केली जाते आणि हा सण साजरा करून सर्वानी एकत्र नवसपूर्ती केली जाते

सलिम अली यांची जयंती आज राष्ट्रीय पक्षी दिवस म्हणून साजरी होत आहे देशभरात पक्ष्यांचं योग्य सर्वेक्षण करणारे सलिम अली हे पहिले भारतीय आहेत केंद्रीय माहिती आणि प्रसारण मंत्री प्रकाश जावडेकर यांनी सलिम अली यांचं स्मरण करत राष्ट्रीय पक्षी दिनाच्या शुभेच्छा दिल्या आहेत

एकूण बाधित रुग्णांपेक्षा सध्या उपचार घेत असलेल्या रुग्णांचं प्रमाण पाच पूर्णांक सात तीन टक्के इतक आहे तर देशाचा मृत्यूदर एक पूर्णांक चार आठ टक्के इतका आहे

रुग्णवाढ दिसत असली तरीही रुग्ण बरे होण्याचं प्रमाणही अधिक आहे

यासंदर्भात त्यांनी मुख्यमंत्र्यांना पत्र लिहिलं आहे उत्तर भारतीयांमध्ये छठ पूजेचा दिवस पवित्र मानला जातो या दिवशी नदी किंवा तलावात उभं राहून सूर्याची आराधना केली जाते

औरंगाबाद जिल्ह्यात हरित फटाके विक्रीस परवानगी देण्यात आली आहे जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या बैठकीत हा निर्णय घेण्यात आला हरित फटाके कोणते आहेत त्याचं वर्गीकरण तज्ज्ञ करणार आहेत हवेचं प्रदषण वाढणार नाही याबाबत नागरीकांनी काळजी घेण्याचं आवाहन या बैठकीत करण्यात आल

औरंगाबाद प्रादेशिक कार्यालयातले सहव्यवस्थापकीय संचालक नरेश गीते यांनी हा उपक्रम सुरु केला आहे या उपक्रमाअंतर्गत महावितरणचे पथक गावागावात जाऊन विजेच्या समस्या जाणून घेऊन त्या सोडवण्यासाठी काम करत आहेत

कौशल्य विकास आणि अल्पसंख्याक विकास मंत्री नवाब मलिक यांनी ही घोषणा केली राज्यात सामाजिक सद्दावना वाढवण्यासाठी नागरिकांनी या सप्ताहाअंतर्गत राबवल्या जाणाऱ्या कार्यक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन त्यांनी केलं आहे